पॅरिस करारानंतर पाच वर्षामधल्या हवामान बदलावर चर्चेसाठी जागतिक परिषदेचं आयोजन

आणि महाराष्ट्रात सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा

संकटकाळात मोठ्या अनिश्विततेला सामोरे जात असतानाही आपण नागरीकांना प्राधान्य दिलं असल्याचं पंतप्रधान म्हणाले देशाची आर्थिक सुधारणेची गती चांगली असल्याबाबत पंतप्रधानानी समाधान व्यक्त केलं जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना भारतात कार्यरत असल्याबद्दल नुकतंच आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये कौतुक करण्यात आल्याचं पतप्रधानांनी नमूद केलं कोरोना संकट काळात भारत गरीब आणि गरजूंना डी बी टी द्वारे कोट्यवधी रुपये थेट हस्तांतरीत करू शकला

असं त्यांनी सांगितलं देशाचा आपल्या खाजगी क्षेत्रावर विश्वास असून देशात विक्रमी विदेशी गृंतवणूक आकर्षित केली असल्याचे त्यांनी सांगितलं गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि भारतीय उद्योगांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याच्या दृष्टीकोनातून आत्मनिर्भर भारत अभियान राबवलं जात असल्याचं ते म्हणाले कृषी क्षेत्राला बळकट करण्यासाठी सरकारनं अनेक प्रयत्न केले असून सरकार शेतकर्यांच्या हितासाठी प्रतिबद्ध असल्याच ते म्हणाले फिक्कीचं वार्षिक प्रदर्शन दूरदृश्य पद्धतीने वर्षभर सुरु राहणार आहे यामध्ये जगभरातील उद्योजक आपल्या उत्पादनांचं प्रदर्शन मांडून व्यवसायिक उलाढालीसाठी प्रयत्न करतील पंतप्रधान पर्यावरण परिषद पॅरीस पर्यावरण कराराला पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे

आजची विशेष परिषद ब्रिटननं आयोजित केली असून कोरोना परिस्थितीमुळं ती दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे

तसंच गेल्या काही काळातल्या नाही तर ऐतिहासिक काळातल्या घटनांचा पर्यावरणावर परिणाम होतो असंही ते म्हणाले

पर्यावरण बदलाला भारत अजिबातच जबाबदार नसला तरी जागतिक घडामोडींमधला एक जबाबदार देश म्हणून या बदलांचा सामना करण्यात सहभागी होण्याचा निर्णय भारतानं घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं

संयुक्त राष्ट्रांनीही उत्सर्जनात भारताचा वाटा कमी असल्याचं मान्य केलं आहे अशी माहिती जावडेकर यांनी पत्रकारांना दिली

शाह राव भेट निवडणुकीतील राजकीय वाद प्रतीवादानंतर तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी तेलंगणमधील विविध विकास कार्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली दुब्बाक पोटनिवडणूक तसेच हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीतील जोरदार प्रचारानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे तत्पूर्वी के चंद्रशेखर राव यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची देखील भेट घेतली तसेच तेलंगणातील सिंचन आणि जलसंवर्धन प्रकल्पांवर चर्चा केली

युरोप आणि अमेरिकेत संसर्गात सर्वाधिक वाढ होत असून आगामी सुटीच्या कालावधीत लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं घेब्रेयेसूस यांनी सांगितलं नाताळ सणाच्या पार्बभूमीवर बेसावध न राहता जबाबदारीनं सुटीचं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे उत्तर प्रदेश सॅमसंग चीनमधला आपला प्रकल्प भारतात आणणाऱ्या सॅमसंग डिस्प्ले नोएडा प्रायव्हेट लीमिटेड या कंपनीला विशेष सुविधा प्रवण्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारनं घेतला आहे

या कंपनीला जमीन हस्तांतरीत करण्यासाठी आवश्यक असलेलं मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलं आहे

पोलिस आणि शरण नक्षलवाद्यांनी मिळून संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकारांचा जाहीरनामा गोंडी या आदिवासी भाषेत अनुवादित केला आहे राज्यात मानवाधिकारांबाबत जनजागृती निर्माण व्हावी या हेतूनं हा प्रयोग करण्यात आला दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्हयात यंदा प्रथमच मानवाधिकार दिन साजरा झाल्याचं या जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितलं

कोरोना काळात रक्त मिळण्यात रुग्णांना अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे

आता सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना रक्ताच्या पिशवीसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही

आंध्र प्रदेश आजार आंध्र प्रदेशातल्या इलुरू इथं गुढ आजारानं अनेक लोक आजारी पडल्यानंतर स्थानिक प्रशासनानं प्रतिबंधात्मक पावलं उचलली आहेत यामुळं संसर्गाची परिस्थिती आता नियंत्रणाखाली आली आहे

कीटकनाशकाचा अंश पोटात गेल्यानं लोक आजारी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार